देशभरात कोरोना विषाणूची बाधा झालेल्या लोकांच्या संख्येनं काल एक कोटींचा टप्पा पार केला साखरेच्या हमी भावात वाढ करण्यास वाणिज्य मंत्र्यांचा नकार इथेनॉल निर्मितीसारखे अन्य पर्याय शोधण्याचा सल्ला मूंबई विभागीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी आमदार अशोक उर्फ भाई जगताप यांची निय्क्ती विचारवंत पत्रकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी बौद्धिक प्रमुख माधव गोविंद उपाख्य बाबूराव वैद्य यांचं निधन

नीचांकी धावसंख्येसह भारताचा दारूण पराभव

यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते टाटा उद्योग समूहाला असोचेम एंटरप्राईज ऑफ द सेंचुरी हा पुरस्कार देण्यात आला टाटा समूहाच्या वतीनं रतन टाटा यांनी हा पुरस्कार स्वीकारला देशाच्या विकासात टाटा उद्योग समूहाचं महत्त्वाचं योगदान आहे असं मोदी म्हणाले

भारताच्या अर्थव्यवस्थेवर जगाचा विश्वास असून जगातील अनेक देश भारतात गुंतवणुकीसाठी उत्सुक आहेत असंही मोदी यांनी यावेळी नमूद केलं

गोवा मुक्ती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते काल पणजी इथं बोलत होते गोव्याच्या मुक्तिसंग्रामात त्याग आणि समर्पण दिलेल्यांना राष्ट्रपतींनी आदरांजली अर्पण केली स्वातंत्र्याच्या साठाव्या वर्षात पदार्पण करत असलेल्या गोवा राज्यानं आतापर्यंत केलेल्या प्रगतीचं राष्ट्रपतींनी कौतुक केलं

कृषी पुस्तिका पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी कृषी सुधारणा कशा उपयुक्त आहेत ते समजावून सांगणारं गुजराती तेलुगु तमिळ कन्नड मराठी मल्याळम पंजाबी बंगाली असमिया उरिया हिंदी आणि इंग्रजी भाषेतील पत्र काल प्रसारित केलं कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी शेतकरी बंधू भगिनींना पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत हे पत्र अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवावं असं पंतप्रधान म्हणाले या पुस्तिकेत चित्र आणि ग्राफिक्सच्या माध्यमातून सविस्तरपणे माहिती उपलब्ध आहे ती वाचा आणि मोठ्या प्रमाणात प्रसारित करा असं आवाहनही पंतप्रधानांनी नागरिकांना केलं आहे

धिवरे माजी आमदार शरद पाटील कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर यांनी काल पत्रकार परिषदेत दिली साखर साखरेच्या हमी भावात वाढ करण्याला नकार देतानाच साखर कारखान्यांनी आपल्या उत्पन्न वाढीसाठी इथेनॉल निर्मितीसारखे अन्य पर्याय शोधण्याचा सल्ला केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी दिला आहे

कारखान्यांकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या किमान वाजवी किंमत अर्थात एफ आर पी मध्ये कपात करण्यालाही त्यांनी नकार दिला भाई जगताप मुंबई विभागीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी आमदार अशोक उर्फ भाई जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे अखिल भारतीय काँग्रेस समितीनं काल त्यांच्या नावाची घोषणा केली त्यांच्यासोबत माजी आमदार चरणसिंग सप्रा यांची कार्यकारी अध्यक्षपदी तर नसीम खान यांची प्रचार समितीचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे

मुंबई प्रदेश काँग्रेसच्या विविध समित्यांवरील अध्यक्ष आणि सदस्यांची घोषणाही काल करण्यात आली गोवारी गोवारी समाजाबद्दल सर्वोच न्यायालयानं शुक्रवारी दिलेला निकाल गोवारी समाजानं अमान्य केला आहे सर्वोच न्यायालयाच्या निकाला विरुद्ध पुनर्विचार याचिका दाखल करू तसंच वेळप्रसंगी रस्त्यावरही उतरू अशी प्रतिक्रिया गोंदिया जिल्ह्यातल्या गोवारी बांधवानी व्यक्त केली आहे

तेव्हापासून हा लढा सुरु आहे मुबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं गोवारी बांधवांच्या बाजूने निकाल दिला होता मात्र काल सर्वोच न्यायाल्यानं तो रद्दबातल ठरवल्यानं गोवारी समाजाला मोठा धक्का बसला आहे

त्या बाबतचाच हा वृत्तांत गूगल सध्या स्थानिक भाषांच्या क्षेत्रात आपल्या कामाची व्याप्ती वाढवत आहे

त्यांचं नवीन मशीन लर्निंग मॉडेल हे भारतीय भाषांसाठी काम करेल आणि त्यांच्या उत्पादनांची वैशिष्ट्ये स्थानिक भाषांमध्ये समजावून सांगण्यावर लक्ष केंद्रित करेल गेल्या दोन वर्षात भारताच्या ग्रामीण भागातले दहा कोटीहूनही अधिक लोक नव्याने इंटरनेट वापरू लागल्याचं गूगलचे भारतातले प्रमुख संजय गुप्ता यांनी सांगितलं ग्रामीण भागातल्या या नव्या नेटकर्याना समजेल अशा भाषेत माहिती उपलब्ध करून देण्याची गरज त्यामुळेच गुगल सारख्या कंपन्यांना वाटू लागली आहे त्यामुळेच आता गुगल सर्च केल्यानंतर येणारी माहिती मराठीसह तमिळ तेलगू आणि बगाली भाषेतही उपलब्ध होणार आहे

ठाकूर यांना दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात दाखल केल्यामुळे त्या न्यायालयासमोर हजर राहू शकल्या नाहीत असं त्यांच्या वकीलानं सांगितलं या प्रकरणातले अन्य एक आरोपी सुधाकर चतुर्वेदी हेही काल गैरहजर होते

या रेल्वे मार्गावर विद्युतीकरणाचं काम पूर्ण झालं असून विद्युत इंजिनची चाचणी देखील घेण्यात आली आहे एकेकाळी पंढरपूरला जाणारी ही देवाची गाडी नॅरोगेज होती ती नंतर ब्रॉडगेज झाली आता डिझेल इंजिनवर चालणारी रेल्वे गाडी येत्या काही दिवसात विजेवर चालणार आहे पक्षांतर भाजपाचे माजी सांगली शहर जिल्हा उपाध्यक्ष नानासाहेब शिंदे आणि जिल्ह्यातील भाजपाच्या काही आजी माजी पदाधिकार्यानी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला यावेळी मुख्यमंत्र्यांचे सचिव मिलिंद नार्वेकर सांगली जिल्हा संपर्क प्रमुख नितीन बानूगडे पाटील शिवसेना जिल्हा प्रमुख संजय विभूते उपस्थित होते

नितीन राऊत यांनी म्हटलं आहे ते काल कार्बनविरहित औद्योगिक वाढी संदर्भात भारतीय उद्योग महासंघानं आयोजित केलेल्या ऑनलाईन परिसंवादात बोलत होते

याच कुटुंबातील एक जण गंभीर जखमी आहे हे कुटुंब विरार इथं राहत होत या प्रकरणी वसई पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे

वैद्य निधन ज्येष्ठ विचारवंत पत्रकार हिंद्त्वाचे भाष्यकार नागपूर तरुण भारतचे माजी मुख्य संपादक आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी बौद्धिक तसंच प्रचार प्रमुख माधव गोविंद उपाख्य बाबुराव वैद्य यांचं काल दुपारी नागपुरात निधन झालं

नागपुरातल्या एका खाजगी रुग्णालयात गेले काही दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते अंत्ययात्रा आज सकाळी साडे नऊ वाजता नागप्रातील प्रतापनगर इथल्या त्यांच्या राहत्या घरून निघेल अंबाझरी घाटावर त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत अफाट वाचन तरल बुद्धीमत्ता आणि निर्भीड पत्रकारिता यांचा संचय म्हणून सर्वज्ञात असलेले मा गो वैद्य अवघ्या भारताला परिचीत होते संस्कृतचे प्राध्यापक असलेल्या वैद्य यांनी विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवला असला तरी पत्रकारितेतील त्यांचं योगदान अनन्यसाधारण मानलं जातं नागपूरच्या तरुण भारतमध्ये प्रकाशित होणारं भाष्य हे त्यांचं सदर प्रचंड गाजलं

वैद्य यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी सरसंघचालक डॉ मोहन भागवत महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी माजी मुख्यममत्री देवेंद्र फडणविस यांच्यासह अनेक नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे रावले निधन अत्यंत कडवट आणि निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळख असलेले माजी खासदार मोहन रावले यांचं काल सकाळी गोव्यात हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं

लालबाग परळमध्ये लहानाचे मोठे झालेले रावले हे सर्वसामान्यांचे नेते म्हणून ओळखले जायचे लालबाग परळमध्ये पक्षवाढीचं कामही त्यांनी केलं या भागांत शिवसेना रुजवण्यामध्ये रावले यांचा मोलाचा वाटा होता क्रिकेट अॅडलेड क्रिकेट कसोटी काल तिसऱ्याच दिवशी निकाली नीचांकी धावसंख्येसह दारूण पराभव भारताच्या पदरी आला दूसऱ्या डावांत भारतीय संघाची अवस्था अक्षरश दयनीय झाली

एकाही भारतीय फलंदाजाला दुहेरी धावसंख्या उभारता आली नाही

दोन गड्यांच्या मोबदल्यात त्यांनी हे लक्ष्य साध्य केलं हवामान राज्यातलं हवामान कोरडं असून रात्रीच्या किमान तापमानाबरोबरच दिवसाच्या कमाल तापमानातही सातत्यानं घट होते आहे

कोरोना विरुद्धचा हा लढा आपल्याला जिंकायचा आहे म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार